सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए

पटनायक यांच्या देखरेखीखाली ही चौकशी होईल असंही न्यायालयानं सांगितलं भ्रष्टाचाराचा आरोप असलेले सीबीआय संचालक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात वर्मा यांनी न्यायालयात आव्हान दिलं आहे सीबीआयचे हंगामी संचालक एम नागेश्वर राव हे कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाहीत असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे

या प्रकरणाची निपक्ष चौकशी होईल आणि सत्य समोर येईल असं ते म्हणाले सरकार सीबीआयची विश्वासार्हता कायम राखण्यास कटीबद्ध असून कोण्या एका व्यक्तीच्या विरोधात नाही असं त्यांनी यावेळी नमूद केलं दरम्यान सीबीआयचे संचालक वर्मा यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस पक्षानं काल सीबीआयच्या अनेक कार्यालयांसमोर निदर्शनं केली नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष राहल गांधी यांच्या नेतृत्वात काढलेला मोर्चा सीबीआय म्ख्यालयाजवळ अडवून पोलिसांनी गांधी आणि इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिलं

यामुळे या तिघांना अटक करण्याचा पूणे पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र आरोपींचे वकील या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील करणार आहेत

मुंबईत काल यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या पंचायत राज संस्था गुणवंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याच्या निर्णय महत्त्वाचा असल्याचं राज्यपाल म्हणाले राज्यातल्या विद्यापीठांमध्ये उर्द आणि फारसी भाषा विभागांच्या प्नरुज्जीवनासाठी मदत केली जाईल अशी ग्वाही राज्यपालांनी दिली आहे

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबईत ही माहिती दिली

प्रास्टिक बंदी संदर्भात काल मंत्रालयात शक्ती प्रदक्त समितीची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांचा वापर आढळल्यास देवस्थान समितीच्या प्रमुखावर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान मराठवाड्यातल्या नऊ कंपन्यांविरोधातही प्रास्टिक बंदी प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे यात औरंगाबाद इथल्या पाच तर नांदेड आणि लातूर इथल्या प्रत्येकी दोन कंपन्यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज आॅन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

आकाशवाणीचे जालन्याचे वार्ताहर बाबासाहेब म्हस्के यांना यावेळी राजमाता जिजाऊ जलमित्र प्रस्कार देऊन गौरवण्यात आलं

समितीनं काल अकोले तहसीलदारांना याबाबत निवेदन दिलं जिल्ह्यातल्या शेवगाव पाथर्डीसह दक्षिण अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पाथर्डी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विविद प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली पाथर्डी शेवगाव तालुक्यातील शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते

आपल्या व्यवसायात मुद्रा योजनेमुळे कसा फायदा झाला हे सांगत आहेत कोल्हापूर इथले या योजनेचे लाभार्थी विकास चोडणकर मी एक सूवर्ण कारागीर आहे सोन्या चांदीच्या दगिन्यांना पॉलिश करण्याची कला माझ्याकडे आहे या पॉलिश कामासाठी आवश्यक असणारी सामुग्री माझ्याकडे नव्हती तीच यंत्र सामुग्री खरेदी करण्यासाठी मी केंद्र सरकारच्या मुद्रा योजनेतून पन्नास हजार रूपये कर्ज घेतले

उपांत्य फेरीत त्यांचा सामना इंडोनेशियाच्या फर्नाल्डी आणि केविन सुकामुल्जो या जोडीशी होणार आहे या स्पर्धेत किदंबी श्रीकांत सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू यांचं एकेरीतलं आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीतच संप्रष्टात आलं आहे

दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल या आधी झालेल्या दोन सामन्यांपैकी पहिला सामना भारतानं जिंकला असून दसरा सामना अनिर्णित राहिला

महेंद्रसिंग धोनीला या दोन्ही मालिकेतून वगळलं असून कर्णधार विराट कोहलीलाही विश्रांती देण्यात आली आहे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करेल

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी या अभियानात सहभाग नोंदवला

आज सकाळी नऊ वाजता या संमेलनाचं उद्घाटन होईल या दोन दिवसीय या संमेलनात विविध विषयावर परिसंवाद चर्चासत्र तसंच कविसंमेलन होणार आहे

हरंगुळ इथल्या संवेदना बहुविकलांग मुलांच्या शाळेत होणाऱ्या या कार्यशाळेचं उदघाटन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार आहे